सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्ववा आणि सुरक्षित अंतर राखा

ब्रेक द चेन संदर्भात लोक अजूनही गंभीर नाहीत अनेक ठिकाणी निर्बंधांचं उल्लंघन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय निटपीजी ही लांबणीवर

सोयाबीनच्या दरातील तेजी कायम खूल्या बाजारातला दर हमीभावाच्या दृप्पट पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार संपला उद्या मतदान

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनची बाधितांच्या संख्येतली ही एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे

नवबाधित आणि बरे होणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णसंख्येतल्या या मोठ्या तफावतीमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे

लसीकरण लसीकरण उत्सवाच्या कालच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी देशभरात विक्रमी लसीकरण झालं

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा सध्याची द्सरी लाट अधिक गंभीर असली तरी लोकांना अजून परिस्थितीचं गांभिर्य कळलेलं दिसत नाही टाळेबंदीच्या पहिल्या दिवसाबाबत आमच्या प्रतिनिधींनी पाठवलेल्या बातम्या तरी हेच सांगतात संपूर्ण राज्यात टाळेबंदी आहे गावोगाव नाकाबंदी करण्यात आली आहे चोख पोलीस बंदोबस्तही आहे कारवाईही होते आहे पण तरीही लोक निर्बंध धुडकावताना दिसतात धूळ्यात भाज्या फळं विक्रेते रिक्षाचालक गर्दी करणारे नागरिक हे नेहमीचेच दृश्य काळी दिसले मनपा आयुक्त अजिज शेख यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील विविध भागातील भाजी आणि फळ विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केल्या होत्या आणि सर्वांना मंगळवारपासून नवीन जागेवर थांबण्याचे आदेश दिले हेाते मात्र अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही जालना बुलडाणा जिल्ह्यात दुकानं बंद असली तरी पोलीस आणि प्रशासनाच्या आवाहनाला धुडकावून नागरिक काल विविध कारणांनी रस्त्यावर दिसत होते जळगाव आणि भुसावळ शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्यांची तिथेच अँटीजेन चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या निर्देशानुसार पालिकेतले वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्यानं ही चाचणी केली जात आहे जळगाव शहरात दुकानं उशीरापर्यंत उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर तसंच आंबेडकर जयंती निमित्त आदेश धूडकावून मोटरसायकल रॅली काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली रत्नागिरीमध्येही रस्त्यावर कारणाशिवाय फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे अमरावती मध्ये संचारबंदीचा कोणताही परिणाम दिसून आला नाही उलट रस्त्यांवर नागरिकांची अधिकच वर्दळ दिसली

कवळ मास्क न लावणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसले यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचं काटेकोर पालन व्हावं यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

रायगड आणि साताऱ्यात मात्र बाजारपेठा रस्ते ओस पडले आहेत सिंधुदुर्गमध्येही संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी रिक्षा वाहतूक मात्र सुरु आहे जिल्ह्यात एस टी सेवा अंशत सुरु आहे

आपत्ती प्रतिसाद निधीतला केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ताही ठाकरे यांनी मागितला आहे

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिली या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल समुहमाध्यमातून याबाबत माहिती दिली

परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दूष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे

कुलगुरू डॉ

वेळापत्रकानुसार ज्या अभ्यासक्रमांचे एक दोन विषयाचेच पेपर शिल्लक आहेत केवळ त्याच्याच परीक्षा आता होतील

हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तो पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या निधीचा वापर करुन गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे

काल अकोल्यातील बाजारात सोयाबीनच्या दरानं प्रति क्विंटल सात हजाराचा टप्पा ओलांडला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्यानं हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांत अल्पदरानं सोयाबीनची खरेदी होत असल्यानं चिंतेत भरच पडली होती पण दरम्यान ब्राझील अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशातही उत्पादनात प्रचंड घट आली त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाल्यानं देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली आहे पंढरपूर पोटनिवडणूक पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार काल थांबला उद्या सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली

राष्ट्रवादी कॉंग्रेसनं दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांना तर भाजपानं समाधान औताडे यांना उमेदवारी दिली आहे वैद्यकीय शिक्षक राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी यांना कंत्राटी तत्वावर वेतन न देता त्यांना नियमित वेतन श्रेणी नुसार वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा त्याचप्रमाणे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिले या निर्देशांनंतर शासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यानं नियोजित संप मागे घेत असल्याचं संबंधित दोन्ही संघटनांनी जाहीर केलं आहे प्णे नाशिक पूणे नाशिक दुहेरी अतिजलद रेल्वे मार्गासाठीच्या एकूण प्रकल्प खर्चातील राज्य सरकारच्या वित्तीय सहभागाला काल अंतिम मान्यता देण्यात आली यासंदर्भातील शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पूणे नाशिक रेल्वेमार्ग प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळेल असा विश्वास शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे निधन दादा भोसले आचार्य विनोबा भावें यांचे सहकारी आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सदाशिव उपाख्य दादा भोसले यांचं कर्नाटकातील बेळगाव नजीकच्या कडोली इथे गुरुवारी पहाटे निधन झालं

देवगिरी इथे त्यांनी गांधी घराची स्थापना केली तसंच विनोबांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुधोळ इथे आश्रम स्थापन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता भोसले यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारं मानधन देखील विनोबांच्या कार्यासाठी खर्च केलं हवामान उत्तर कोकण वगळता राज्याच्या इतर सर्व भागात काल कुठेना कुठे सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनांसह पावसाच्या सरींनी हजेरी लावली विदर्भ आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी गारपीट झाल्याचंही वृत्त आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा अवकाळी पाऊस आजपासून ओसरणार आहे आज विदर्भ वगळता राज्यात हवामान कोरडं राहील

नमस्कार